नवी दिल्ली इथं इकोनॉमिक्स टाईम्सनं आयोजित केलेल्या जागतिक व्यापार शिखर परिषदेत काल मोदी यांचं भाषण झालं सध्या अनेक कारणांमुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जात आहे मात्र केंद्र सरकारनं केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे भारतावर त्याचा फारसा प्रभाव पडलेला नाही असं ते म्हणाले येस बँकेतल्या खातेदारांच्या ठेवी सुरक्षित असून या पेच प्रसंगावर रिझर्व बँक लवकरच तोडगा काढेल असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं आहे

येस बँकेच्या कर्मचाऱ्यांचे एका वर्षाचे पगार ठेवी तसंच देणी यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतल्या घरावर काल सक्त वसुली संचालनालयाने छापा टाकला तसंच मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांची चौकशी केली

देशभरातल्या सर्व जनऔषधी केंद्रांमध्ये दूरदर्शनच्या माध्यमातून प्रधानमंत्र्याचा संदेश प्रसारित होणार असून निवडक केंद्रांमध्ये चर्चात्मक कार्यक्रम होणार आहेत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल एकंदर सज्जतेचा आढावा घेतला राज्य सरकारांनी रुग्णालयातले विलगीकरण कक्ष तपासणी प्रयोगशाळा आणि इतर सुविधा तातडीनं उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश त्यांनी दिले

दिल्लीत अलिकडेच झालेल्या हिंसेच्या घटनांचं वार्तांकन करताना मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्याबद्दल केरळमधल्या एशिया नेट न्यूज टीव्ही आणि मीडीया वन या वृत्तवाहिन्यांवर लावलेली बंदी उठवण्यात आली आहे दोन्ही वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हा निर्णय घेतला